एक लाख कोटी रुपयांची तरतूद असलेल्या पायाभूत कृषी स्विधा कोष या योजनेचा प्रारंभ पंतप्रधानांनी द्रकश्राव्य माध्यमातून केला त्यानंतर ते बोलत होते

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यावेळी उपस्थित होते पायाभूत कृषी सुविधा कोषाच्या माध्यमातून एक देश एक बाजार ही संकल्पना प्रत्यक्षात येणार असून गावातच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी बोलताना व्यक्त केला

राजनाथसिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेला चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे

आत्मनिर्भर भारतासाठीचं हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे

यासाठी गरज भासल्यास ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ ची मदत घेऊ शकतात असं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं आहे

याद्वारे संरक्षण दलांच्या गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने भारतीय उद्योग व्यवस्था सक्षम करण्याचा उद्देश असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान दिलेल्या लक्षावधी स्वातंत्र्य सैनिकांचे आपण स्मरण करत असून हृतात्म्यांचं शौर्य आणि देशभक्ती देशवासीयांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचं राष्टूपती रामनाथ कोविंद यांनी यानिमित्त ट्विटरद्वारे दिलेल्या संदेशात म्हटलं आहे

श्रीलंका श्रीलंकेत महिंदा राजपक्षे यांनी आज सकाळी चौथ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली कोलंबो जवळील केलनिया महाविहाराय इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांचे लहान बंधू आणि राष्ट्रपती गोताबया राजपक्षे यांनी त्यांना शपथ दिली उर्वरित खासदारांना प्ढील आठवड्यात कॅंडी इथं होणाऱ्या समारंभात शपथ दिली जाणार आहे

राजपक्षे यांना गेल्या नोव्हेंबरच्या अध्यक्षीय निवडणुकीत गोताबाया यांच्या विजयानंतर पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले होते परंतु संसदेत बहुमतापासून ते दूर होते

ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे अनेक कोविड रुग्णांना श्वसनाचा त्रास असतोच त्यात आगीमुळे मोठ्या प्रमाणावर धूर झाल्यामुळे गुदमरून काही रुग्णांचा मृत्यू झाला उर्वरित रुग्णांना जवळच्या कोविड निगा केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे यातल्या दोघांची प्रकृती गभीर असल्याचं समजतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशमधील विजयवाडा इथल्या आगीच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार